काल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे केंद्रीय मंत्री भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बसपच्या अध्यक्षा मायावती भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार इत्यांदी नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नङ्डा आज मुंबईत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोतही आज मुंबई दौऱ्यावर असून दिवसभर बळ्का संपर्क सत्रं आणि जाहीर सभाही ते घेणार आहेत

जेएमबीच्या कारवाया महाराष्ट्र कर्नाटक केरळ झारखंड आणि बिहारसारख्या राज्यांमधे सुरु आहेत

भारतीय माहिती सेवेतले निवृत्त अधिकारी सुरेश बाळकृष्ण देशपांडे यांचं नुकतंच पुण्यात वृद्वापकाळानं निधन झालं

त्यांनी सुरुवातीला अमरावती आणि नागपूर इथं क्षेत्रीय प्रचार अधिकारी म्हणून काम केलं त्यानंतर अनेक वर्ष ते आकाशवाणीच्या नागपूर प्रादेशिक वृत्त विभागामध्ये वृत्त संपादक म्हणून कार्यरत होते कार्यकाळाच्या अखेरीस त्यांनी दिल्लीतल्या आकाशवाणीच्या वृत्त विभागातही आपली सेवा रुजू केली मुंबईतल्या तीन महत्वाच्या वास्तुंना या वर्षीचा यूनेस्को आशियाई पॅसिफिक पुरस्कार जाहीर झाला आहे हुतात्मा चौकातल्या फ्लोरा फाउंटनला सर्वाधिक दखलपात्र या विभागात तर भायखळ्याचं ग्लोरिया चर्चला आणि काळा घोडा परिसरातल्या केनेथ ईयाहू सिनेगॅगला गुणवत्ता पुरस्कार मिळाला आहे सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठीचे हे पुरस्कार मलेशियात पेनांगमध्ये जाहीर झाले बहारीन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद भारताच्या प्रियांशू राजावतनं पटकावलं

मिश्र दुहेरीत भारताच्या जूही देवांगन आणि वेंकट गौरव प्रसाद या जोडीनंही विजेतेपद मिळवलं महिला एकेरीत भारताची इरा शर्मा उपविजेती ठरली पुरुष दुहेरीत भारताचा रोहन कपूर आणि सौरभ शर्मा ही जोडीही उपविजेती ठरली

चलन बाजारात आज रुपया सहा पद्मिनी घसरला